देशाचे औषध महानियंत्रक वी

सोमानी यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली केंद्रीय औषध नियंत्रण मंडळाच्या विशेष समितीनं एक जानेवारी रोजी या लसींच्या आपत्कालीन वापराची शिफारस केली होती त्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले एस्ट्राजेनेका आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी आपण तयार केलेल्या लशींच्या चाचण्यांबाबतचा अहवाल सादर केला असून त्यांना या लसींच्या नियंत्रित वापराची परवानगी दिल्याचं सोमानी यांनी सांगितलं दरम्यान कोविशील्ड ही देशाची पहिली कोरोना प्रतिबंधक लस स्रक्षित आणि प्रभावी असून येत्या काही आठवड्यांमध्ये या लसीचा वापर सुरु होईल असं सिरम इन्स्टिट्य्टचे म्ख्य कार्यकारी अधिकारी अदर प्नावाला यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

संपूर्ण देशासोबतच कठोर परिश्रम करणाऱ्या वैज्ञानिकांना मोदी यांनी श्भेच्छा दिल्या आहेत लसीकरण मोहीम भारतातली लसीकरण मोहीम निवडणुक प्रक्रियेप्रमाणेच राबवली जाणार असून बृथ पातळीपर्यंत नियोजन करण्यात आलं आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज सकाळी सांगितलं

लसीकरण केंद्रात प्रतीक्षा कक्ष लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन स्वतंत्र कक्ष असतील अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली रेल्वेमाल वाहतूक भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक केली असून यातून रेल्वेला चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे

किसान पार्सल रेल्वे कोरोना काळात शेतकऱ्यांना शेतमालाची आंतरराज्य मालवाहतूक करणारी किसान पार्सल रेल्वे शेतकऱ्यांना लाभदायी ठरली आहे

मिरजजवळच्या सांगोला येथून किसान रेल्वेची शंभरावी फेरी न्कतीच पार पडली त्यानिमित्ताने रेल्वे विभागाने ही माहिती दिली आहे

सावित्रीबाई फुले मुख्यमंत्री स्त्री शिक्षणातूनच क्टूंब आणि पर्यायाने समाज प्रोगामी विचारांच्या वाटेवर चालू शकतो यावर असलेल्या विश्वासाम्छेच महात्मा जोतिराव फ्ले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोघांनी त्यांचं आयुष्य स्त्री शिक्षणासाठी वेचलं त्यामुळेच आज स्त्री शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर आहे असं मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी म्हटलं आहे सावित्रीबाई फ्ले यांच्या एकशे नव्वदाव्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी सावित्रीबाईच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यावेळी ते बोलत होते सावित्रीबाईंची जयंती याप्ढे सावित्रीबाई फ्ले शिक्षण दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करायचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याची माहिती म्ख्यमंत्र्यांनी दिली सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनाच्या श्भेच्छाही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या

हा दिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा होत आहे त्या निमित्ताने विविध संघटनांतर्फे आज नागप्रातील कॉटन मार्केट चौकातील सावित्रीबाई फ्ले यांच्या प्तळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अनेकांनी सावित्रीबाई फ्ले यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली नागपूर शहरात अनेक ठिकाणी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले याशिवाय सावित्रीबाई फ्ले यांचे शिक्षणातील योगदान आणि महिलांचे कर्तव्य यावर प्रकाश टाकण्यात आला सावित्रीबाई फ्ले यांच्या जयंतीनिमित्त आज अकोला जिल्हा प्रशासनातल्या सावित्रीच्या लेकींनी मनोभावे अभिवादन केले शासनाने घोषित केल्यानुसार हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ विचारवंत स्वप्ना लांडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले अमरावती विभागीय आय्क्त कार्यालयात सावित्रीबाई फ्ले यांना अभिवादन करण्यात आले सावित्रीबाई फ्ले यांची जयंती आज गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी अपर जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी सावित्रीबाई फ्ले यांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केले

देशाच्या नकाशावर भौगोलिकदृष्टया नागपूरचं स्थान केंद्रस्थानी आहे

महाराष्ट्र विधानमंडळाच्या दरवर्षी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर विधानमंडळ सचिवालयाचे तेथील कार्यालय बंद करण्यात येऊन विधानभवन मंंबई येथे सुरू करण्यात येते नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता उर्वरित कालावधीत तेथील कार्यालय कामकाजाकरिता बंद असते या पार्श्वभूमीवर विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांचा समावेश असलेल्या मंडळाने विधानभवन नागपूर येथील कार्यालय वर्षभराकरिता सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यान्सार विधानभवन नागपूर येथे विधानमंडळ सचिवालयाच्या नव्याने स्रू करण्यात येणाऱ्या कक्षाचा उद्घाटन समारंभ विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या हस्ते उद्या राष्ट्रक्ल संसदीय मंडळ कक्ष पहिला मजला जूनी इमारत विधानभवन नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे गूहमंत्री अनिल देशमुख नवीन वर्षाच्या कार्यक्रमांस महाराष्ट्रात कोठेही गालबोट लागले नाही याबद्दल महाराष्ट्र पोलीस दलाच्या या कार्याचे कुटुंबप्रमुख म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनंदन केले आहे

यंदाचा महोत्सव प्रथमच ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतीनं होणार आहे

प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर ग्रामीण आणि उपप्रादेशिक कार्यालय नागपूर पूर्व या दोन्ही कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे नारी रोडवरील ग्रामीण पोलीस म्ख्यालयाच्या बाजूला प्रादेशिक परिवहन कार्यालयाची नवीन इमारत आहे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ नितीन राऊत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत मूकनायक रामदास आठवले महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविदयालय वर्धा आणि भारतीय जनसंचार संस्थान नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने काल मुकनायक पाक्षिकाचे शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुधारणा आणि हितकारक पत्रकारितेची शंभर वर्ष या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारचे उदघाटन केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आपल्या भाषणात ते म्हणाले की मुकनायक पाक्षिकाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बोलण्याचा अधिकार देऊन समाजाला जागविण्याचे काम केले त्यांचे विचार समतेचा संदेश प्रसारित करणारे आहेत बाबासाहेबांचे सामाजिक आणि आर्थिक विचार प्रढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आठवले यांनी यावेळी केले खाजगी बस तिकीटदर राज्य शासनानं निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक तिकीटदर आकारणाऱ्या खाजगी बस कंपन्याविरोधात नागरिकांनी तक्रार करावी असं आवाहन मोटार वाहन विभागानं केलं आहे